प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन बांधकाम क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करांचे दर कमी करायचे प्रस्ताव जीएसटी परिषदेनं केले मंजूर

एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरीचं सुवर्णपदक पटकावत ऑलिम्पिक रुपर्धेसाठी स्थान निश्चित दहशतवादाविरोधात एकजुटीनं लढा उभारायची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे ते आज आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते भारतीयांनी जात पात धर्म आणि तेर सर्व मतभेद विसरुन दहशतवादाचा मुकाबला करावा असंही त्यांनी सांगितलं पुलवामा हल्ल्यातल्या शहीद जवानांना आदरांजली वाहत असताना आपल्याला खुप दुःख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली प्लवामा हल्ल्याबाबत जनतेमधे रोष आहे याची जाणीव असून दहशतवाद आणि दहशतवादाला मदत करणा यांचा समूळ नायनाट करण्याचा निर्धार भारतीय सैन्यानं केला आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं यावेळी भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबियाच्या धाडसाचं मोदी यांनी कौतुक केलं तरुणांनी देशभक्ती त्याग आणि जिद्द या मूल्यांची जपणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्या लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली भारतीयांनी या स्मारकाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन मोदी यांनी केलं भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव प्रधानमंत्र्यांची मन की बात मध्ये केला देशाचे आगामी दोन महिन्यात देश निवडणुकांना सामोरं जाणार असून लोकशाही बळकटीकरणाच्या या प्रक्रियेत जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं पुढच्या मन की बात कार्यक्रमाचा भाग मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी निवडणुकानंतर पुन्हा आपणच सादर करु असा विधास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला हा संवाद निरंतर सुरुच राहील असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गोरखपूर इथं प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचं उद्वाटन केलं संगणकावर कळ दाबून प्रधानमंत्र्यांनी निवडक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं थेट जमा केला

या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी निवडक लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेची प्रमाणपत्रही सुपूर्द केली

या योजनेनुसार दोन हेक्टरपर्यंत अल्पभूधारकांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत उत्तर प्रदेशात प्रयागराज श्व सुरु असलेल्या कुंभमेळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भेट दिली प्रधानमंत्र्यांनी गंगा यमुना आणि सरस्वती संगमावर स्नान केलं येत्या दोन ऑक्टोबरपूर्वी देश हगणदारी मुक्त होण्याच्या दृष्टीनं आघाडीवर असल्याचं मोदी यांनी सांगितलं प्रयागराजचे स्वच्छाग्रही हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांच्या भेटवस्तूच्या लिलावातून मिळालेली रक्कम नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरली जाईल असं ते म्हणाले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज हिमाचल प्रदेशात कंगरा धिं सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली

या विकास कामामुळे नागरिकांची मोठी सोय होणार असून यामुळे रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर केंद्रीय मंत्री जे

नड्डा उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्लीत एम्स रुग्णालयाला भेट देऊन जम्मू कश्मीरचे उप महानिरीक्षक अमित कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली गेल्या आठवड्यात पुलवामा धिं झालेल्या चकमकीत अमित कुमार जखमी झाले होते त्यांच्यासारखे अधिकारी आपल्या कर्तृत्वानं सैन्यदलांचं मनोधैर्य वाढवतात असं सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं जम्मू कश्मीर तसंच डाव्या अतिरेकी चळवळी असलेल्या राज्यांमध्ये नियुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या धोकादायक कामगिरी भत्त्यात आर एच मॅट्रीक्स योजनेनुसार वाढ केली आहे

यामुळे अशा भागांमध्ये कार्यरत जवानांच्या मनोधैर्यातही वाढ होईल असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत विधान भवनात सुरु होईल सुरुवातीला राज्यपाल चे विद्यासागर राव दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली हा निवडणुकीपूर्वीचा हंगामी अर्थसंकल्प असल्यानं या अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय घोषणा किंवा धोरणात्मक निर्णयाचा समावेश नसेल अशी अपेक्षा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली मंत्रिमंडळातल्या अकरा मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असून शेतकरी कर्जमाफी आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक होत आहे असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला बांधकाम क्षेत्रातल्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करांचे दर कमी करायचे प्रस्ताव आज जीएसटी परिषदेन मंजूर केले नवी दिल्लीत जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वार्ताहरांना सांगितलं की बांधकाम सुरु असलेल्या मारतीतल्या घरांवरचे कर बारा टक्क्यावरुन पाच टक्क्यावर आणले आहेत तर सर्वांना परवडणा या गृहनिर्माणांचे जीएसटी दर आठ टक्क्यावरुन एक टक्क्यावर आणल्याचं त्यांनी सांगितलं दिल्ली इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरीनं विश्वविक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक पटकावलं या विक्रमाबरोबरच त्यानं टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे

भारताच्याच अभिषेक वर्मा आणि रविंदर सिंग यांना मात्र अंतिम फेरीत प्रवेश मिळाला नाही जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू कश्मीरमधल्या जनतेला शांतता राखण्याचं आणि अफवांवर विधास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे जम्मू ॐ राज्य सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीत ते बोलत होते जम्मू थें आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त निमलष्करी दल नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली या बैठकीला राज्यपालांचे सल्लागार तसंच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते आगामी निवडणुकांकरता या भागात सैन्यदल नियुक्त केलं जाईल असं मलिक यांनी सांगितलं तसंच सैन्यदलाकडून पुलवामा हल्ल्याच्या पार्धभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव काही उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं काश्मिर बाहेर राहणा या काश्मिरी लोकांच्या सुरक्षेबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना स्पष्ट सूचना दिल्या असल्याचं राज्यपाल मलिक यांनी सांगितलं पुलवामा क्रिं झालेला दहशतवादी हल्ला हे भ्याड कृत्य असल्याचं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे जम्मू कें दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी रॅली आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही या हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर सरकार देईल असं शहा म्हणाले जम्मू आणि काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पुढेही असेल या राज्यांच्या सर्वांगीण विकासाकरता रालोआ सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं पूर्वी सत्तेत असलेल्या काँप्रेस सरकारनं जम्मू कश्मीरच्या गरजांकडे लक्ष दिले नसल्याची टीका शहा यांनी यावेळी केली जम्मू कश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या तुरीगाम परिसरात आज दुपारी सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला या चकमकीत भारतीय लष्कराचे कुलगाम मोहिमेचे पोलीस उप अधिक्षक अमन ठाकूर शहीद झाले तर लष्कराचे एक अधिकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांच्यावर श्रीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं या चकमकीत दोन ते तीन दहशतवाद्यांनाही वेढा घातला असल्याचं समजतंय

अरुणाचल प्रदेशातल्या सहा जमातींना पीआरसी अर्थात कायम निवासी दाखल्या विरोधात काँग्रेस चिथावणी देत असल्याचा आरोप केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी केला आहे अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही पीआरसी विधेयक आणणार नसून केवळ नाबाम रेबीया यांच्या अध्यक्षतेखालच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर करणार असल्याचं स्पष्ट केलं असं रिजीजू यांनी सांगितलं अरुणाचल प्रदेशात डोनगर थिं जमावबंदीचे आदेश धुडकावत मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाल्यानं तणावपूर्ण वातावरण कायम राहीलं